एकदेशएकबाजार याकृषीधोरणामुळेशतकऱ्यालाआपलाशेतमालस्थानिकबाजारसमितीच्याबाहेरदेशभरकुठेहीविकण्याचंस्वातंत्र्यमिळालं याआधीशेतकरीबाजारसमितीच्याबाहेरमालविकूशकतनव्हते

कालदिवसभरातपाचरूग्णांचामृत्यूझाला

आंतरराष्ट्रीयभ्रष्टाचारविरोधीदिनानिमित्तआपल्याजीवनातूनयाअपप्रवृत्तीचंनिर्मूलनकरण्याचंआवाहनउपराष्ट्रपतीएमव्यंकय्यानायडूयां नीनागरिकांनाकेलंआहे भ्रष्टाचारसर्वसमावेशकआर्थिकविकासासाठीबाधाकारकआहे भ्रष्टाचारामुळेदुर्बलवर्गविकासापासूनवचितराहताततसंचसमाजातमानवीयसंवेदनाआणिसंस्कारांनासमाप्तकरतो असंउपराष्ट्रपर्तींनीट्विटसंदेशातम्हटलंआहे

तेकालवर्षानिवासस्थानीयासंदर्भातझालेल्याबैठकीतबोलतहोते जलसंपदामंत्रीजयंतपाटील पर्यटनमंत्रीआदित्यठाकरे रोजगारहमीयोजनामंत्रीसंदीपानभुमरे नगरविकासमंत्रीएकनाथशिंदे उर्जामंत्रीनितीनराऊतयाबैठकीलाउपस्थितहोते यावेळीबोलतानाजलसंपदामंत्रीजयंतपाटीलयांनीहीजायकवाडीप्रमाणेत्ररहीधरणांच्यापरिसरातपर्यटनाच्यासंधीअसूनयासगळ्यांचावि कासकेलागेलातरपर्यटनआणि तिरउद्योगवाढतील असंसांगितलं

सातवावेतनआयोगलागूकरायाप्रमुखमागणीसह विरहीमागण्यांसाठीमहाबीजकर्मचारीआणिअधिकाऱ्यांनीआजपासूनबेमुदतसंपपुकार ल्यानंमहाबीजमहामंडळाचेसर्वव्यवहारठप्पझालेआहेत

अपघातातमृत्युमुखीपडलेलेचौघेहीपवारवाडीकडूनमोटारसायकलवरूनलोणीव्यंकनाथगावातजातहोते

यावरतोडगाम्हणूनशंभरकरयांनीसांगितलंकी जिल्ह्यातकोणत्याहीप्रकारचीहिंसा टायरपेटवणं ट्रॅक्टरचीहवाघालवणंअसेप्रकारहोऊनयेत यासाठीकारखानदारांनीताठरभूमिकानघेतासामंजस्यभूमिकाघ्यावी

अतिवृष्टी कोरोनामहामारीनंशेतकरीअडचणीतआलेआहेत त्यांचाविचारकरावा असंतेम्हणाले कथितआर्थिकगैरव्यवहारप्रकरणीशिवसेनेचेआमदारप्रतापसरनाईकयांच्यावरकोणतीहीकारवाईकरूनये असेआदेशसर्वोच्चन्यायालयानंईडीअर्थातसक्तवसुलीसंचनालयालादिलेआहेत

ईडीच्याकारवाईविरुद्धसरनाईकयांनीसर्वोच्चन्यायालयातधावघेतलीहोती ईडीकडूनजेव्हाचौकशीसाठीबोलावलंजाईल तेव्हाआपणजाणारअसल्याचंसरनाईकयांनीसांगितलं

दिल्लीतल्यासंसदमार्गावरउभारल्याजाणाऱ्यासंसदभवनाचंभूमिपूजनप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांच्याहस्तेउद्याहोणारआहे